अशी माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे सरकारतर्फे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे खतं किटकनाशके उपकरणे कर्ज पुरवठा करण्यात आल्याने या कठीण काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी करणे शक्य झाले आहे वेळेत कर्ज पुरवठा तसंच तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे असंही कृषी मंत्रालयानं नमूद केलं आहे

गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळं यंदाची महासभा दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातूनच आयोजित करण्यात आली आहे पंतप्रधान मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणीचे युट्यूब चॅनेल डीडी न्युज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरून हिंदी भाषेतील प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल रात्री आठ वाजताही प्रादेशिक भाषांमधून हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येणार आहे मोदी श्रीलंका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्यात आज दूर दृश्य प्रणालीद्वारे द्विपक्षीय बैठक होणार आहे दूर दृश्य प्रणालीद्वारे मोर्दीची शेजारी देशांबरोबर होणारी ही पहिलीच द्विपक्षीय बैठक असून राजपक्ष हे देखील पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रथमच दुसऱ्या देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहुस्तरवादी आघाडीच्या बैठकीत भारताची भूमिका मांडली बहुस्तरवादी यंत्रणेचा विकास करायचा असल्यास तो केवळ वेगानं होणं अपेक्षित नसून त्यामध्ये सूजनात्मक आणि वास्तववादी दृष्टीकोन असावा असं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं भारत अधिक चांगला हरित आणि कुशल होत असल्याचं सांगत जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं उदाहरण दिलं त्यांनी यावेळी उपस्थित सदस्यांना भारत सरकारच्या जल जीवन आणि उजाला योजनांची आणि आरोग्य सेतू एपचीही माहिती दिली

या यंत्रणे अंतर्गत कराबाबतच्या सर्व सामान्य तक्रारींचं किंवा अडचणींचं वेगानं निवारण केलं जाणार आहे गंभीर स्वरूपाचे गैरव्यवहार करचुकवेगिरी काळा पैसा आणि इतर संवेदनशील प्रकरणे यातून वगळण्यात आली आहेत असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं काल प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कर संकलन प्रक्रिया सुरळीत करून भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि तक्रार निवारण करताना होणारे गैरप्रकार टाळणं हा ही यंत्रणा सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात या यंत्रणेची घोषणा केली होती नव्या यंत्रणेमुळं करदाते आणि प्राप्तीकर विभाग यांच्यादरम्यान कोणताही थेट संपर्क येणार नाही करदाते त्यांच्या घरी बसूनच त्यांच्या सोयीच्या वेळेत त्यांना असलेल्या अडचणी मांडू शकतात या अंतर्गत माहिती विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेद्वारे प्रकरणांना विशिष्ट क्रमांक देऊन ते वेगवेगळ्या शहरांमध्ये छाननी आणि निवारणासाठी पाठवले जाणार आहेत या यंत्रणेमुळं प्राप्तीकर विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचं सी बी डी टी नं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

बिहार निवडणका केंद्रीय निवडणूक आयोगानं काल बिहारच्या विधानसभा निवडणूकींची घोषणा केली

तसंच संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न न केल्यास ही संख्या वाढूही शकते असा इशाराही देण्यात आला आहे

या संकटाविरोधात देश आणि जनतेनं एकत्र येत सहकार्य केलं नाही तर ही संख्या दुप्पट होण्यास फार वेळ लागणार नाही असं जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकेल रायन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं

भारत जपान सराव जिमॅक्स या भारत आणि जपानमधील नौदल सरावाला उत्तर अरबी समुद्रात आजपासून सुरुवात होत आहे सागरी सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या हेतूनं दर दोन वर्षांनी हा सराव आयोजित केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या नौदल सरावामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विशेष बदल करण्यात आले आहेत या तीन दिवसांमध्ये शस्त्र चाचणी हेलिकॉप्टर मोहिमा पाणबुडीविरोधी मोहिमा आणि हवाई युद्ध यांचा सराव केला जाणार आहे भारतातर्फे स्वदेश बनावटीची चेन्नई ही विनाशिका तरकष हे युद्ध जहाज आणि इतर काही जहाजे सहभागी होणार आहेत

शार्ली हेब्दो या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कार्यालयाबाहेरच ही घटना घडली पोलिसांनी घटनास्थळावरून हल्लेखोराला अटक केली असून तो मूळ पाकिस्तानी वंशाचा नागरिक आहे

ईडीनं या प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांच्या मालकीचा लंडनमधील फ्लॅट ताब्यात घेतला आहे

किशन रेड्डी यांनी काल हैदराबाद इथं चार पदरी केबल पूलाचं उद्घाटन केलं

पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत शिलॉंग इथं दरड कोसळल्यानं पाच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून दोन जण पाण्याच्या लोंढ्या बरोबर वाहून गेले आहेत हुवामान राजधानी नवी दिल्लीत आज जोरदार वारे सुटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई चेन्नई आणि कोलकता या महानगरांमध्ये मात्र ढगाळ हवामानाचा अंदाज असून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार